ठळक बातम्या आसाम आणि पश्चिमबंगाल विधानसभा निवडणुकीच्या द्सऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपणार केरळ आणि तमिळनाडूत निवडणूक प्रचाराला वेग सर्वपक्षिय दिग्गज नेते प्रचार मैदानात सुएझ कालव्यातली कोंडी सुटण्यास सुरवात अडकलेलं जहाज सरळ करण्यात यश भारत आणि अमेरिकेदरम्यान उर्जा क्षेत्रातली धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा निर्णय जलजीवन मिशन अंतर्गत देशभरातील एक तृतीयांशहून अधिक घरांना नळजोडणी आणि महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात उष्णतेची लाट आसाम निवडणक आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपणार आहे

प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या आज सभा होणार आहेत या निवडणुकीत अनेक पत्रकारांनीही राजकारणात उडी घेत उमेदवारी अर्ज भरला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांच्या आसाममध्ये आज तीन सभा होणार आहेत कॉंग्रेसचे नेते राडुल गांधीही आज आसाममध्ये असतील

राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेते माजी क्रिकेटपटू आणि माजी आयपीसएस अधिकारीही निवडणुकीत उतरले आहेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व प्रमुख नेते आज जोरदार प्रचार करण्याच्या तयारीत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नंदीग्राम आणि डेब्रा इथं तीन रोड शो घेणार असून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे देखील चार ठिकाणी सभा घेणार आहेत तृणमूल कॉप्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये सभा घेणार आहेत संयुक्त मोर्चातर्फे रिंगणात उतरलेल्या मीनाक्षी मुखर्जी या घरोघर जाऊन प्रचार करणार आहेत पंतप्रधान सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ तमिळनाडू आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे ते आज सकाळी केरळमधील पलक्कड दुपारी तमिळनाडूमधल्या धारापुरम आणि संध्याकाळी पुदुच्चेरी इथं सभा घेणार आहेत पलक्कड इथं भाजपनं मेट्रोर्मॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या ई श्रीधरन यांना संधी दिली आहे पिण्याच्या पाण्याची समस्या कृषी पर्यावरण आणि उद्योग हे सध्या प्रचारातले चर्चेचे विषय आहेत कॉप्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या देखील आज केरळमध्ये असून त्या कोपरा सभांवर भर देणार आहेत

अण्णा द्रमुक पक्षाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री पळणीसामी यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित असून विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे असा काल दावा केला त्यांनी सरकारनं केलेल्या कामगिरीचाही आढावा घेतला भाजप नेते ईश्वरप्पा यांनी केंद्र सरकारने सर्वांच्या विकासाला प्राधान्य दिलं असल्याचा दावा केला तर माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी भाजपकडून सार्वजनिक उद्योगांचं खासगीकरण केलं जात असल्याचा आरोप केला नागालँड निवडणक नागालँडमधल्या नोक्सन विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आज अखेरचा दिवस आहे

गेल्या वर्षी राज्याचे तत्कालिन पर्यावरण मंत्री सी

त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत

कालव्यात आडवे झालेले एव्हर गिव्हन हे जहाज सरळ करण्यात यश आल्याचं सुएझ कॅनॉल ऑथोरिटीचे प्रमुख ओसामा राबी यांनी सांगितलं हे जहाज आता भरतीच्या वेळी तिथून ओढून बिटर लेककडे नेण्यात येईल त्यानंतर सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला होईल असं ते म्हणाले

भारत अमेरिका उर्जा भारत आणि अमेरिकेदरम्यान उर्जा क्षेत्रात असलेली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमेरिकेच्या उर्जा मंत्री जेनिफर ग्रॅनहोम यांच्यात काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला कार्बन उत्सर्जन कमी करून अधिक शुद्ध उर्जेला प्राधान्य देण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं असल्यानं धोरणात्मक भागीदारीतले प्राधान्यक्रमही बदलण्याच्या दृष्टीनं ही बैठक दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर आणखी एक बैठक घेण्याचंही याच वेळी ठरवण्यात आलं जलजीवन मिशन ग्रामीण भागातल्या चार कोटी कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत जलजीवन मिशननं नवीन टप्पा पार केला आहे

प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात गोव्याला सर्व प्रथम यासह आलं असून त्यानंतर तेलंगण आणि अंदमान निकोबार प्रशासनानंही हे लक्ष्य साध्य केलं आहे जग कोरोना प्राण्यांद्वारे मानवाला झालेला संसर्ग हे कोरोना साथीचे कारण असण्याची दाट शक्यता असल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे हा अहवाल आज प्रसिद्ध केला जाणार आहे चीन किंवा दक्षिण आशियातल्या एखाद्या ठिकाणावरील वटवाघळामध्ये असलेला हा विषाणू दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात गेला आणि तिथून तो वुहान इथं पोहोचला असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याचं सीएनएन या वाहिनीनं म्हटलं आहे व्हॅक्सिन मैत्री भारत सरकारच्या व्हॅक्सिन मैत्री या अभियानाअंतर्गत काल फिजी झिम्बाब्वे नायजर आणि पॅराग्वे या चार देशांना कोरोना प्रतिबंधक लशीचा साठा प्राप्त झाला भारतात विकसित करण्यात आलेली लस या देशांना विमानानं पाठवण्यात आली लशीच्या एक लाख मात्रा पाठवल्याबद्दल फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमारामा यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत भारतानं पॅराग्वे इथंही एक लाख मात्रा पाठवल्या असून या देशाच्या अध्यक्षांनीही भारताचे आभार मानले आहेत

नेपाळ हवामान नेपाळमधल्या खराब हवामानामुळे तिथल्या सर्व शैक्षणिक संस्था येत्या शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहेत काल झालेल्या आपत्कालीन बैठकीत नेपाळच्या शिक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतला

प्रदूषित धुक्यामुळे खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यास आणखी काही दिवस लागतील असं तिथल्या हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे आयसीसी क्रमांक क्रिकेट इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मिळवलेल्या विजयामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या विश्वचषक सुपर लीग क्रमवारीत भारत सातव्या स्थानावर आला आहे

गेल्या वर्षी जुलै महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेनं सुपर लीगला सुरुवात झाली होती

आकाशवाणी पूणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार